संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या अनौपचारिक बैठकीत सर्व राष्ट्रांनी भारताच्या काश्मीरविषयक निर्णयाला पाठिंबा दिल्याचं संयुक्त राष्ट्रसंघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलं आहे काश्मीरमधे शांतता आणि स्थैर्य रहावं यासाठी भारत वचनबद्ध आहे असं ते म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम इथं महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुर्वणमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या भूतान दौ यावर रवाना होत आहेत प्रधानमंत्र्यांच्या भूतान भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील असं भूतानमधल्या भारताच्या राजदूत रुचिरा कम्बोज यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं या दौ यात दोन्ही देशामध्ये दहा सामंजस्य करारांवर स्वाक्ष या होतील तर मंगदेछू उर्जा योजनेसह पाच योजनांचं उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचं कम्बोज यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्तवाला भूतान संपूर्ण समर्थन करत असल्याचं राजदृतांनी यावेळी सांगितलं कृषी निर्यात अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कृषी परिवर्तन उच्चाधिकार समितीची काल मुंबईत दुसरी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशचाच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक राज्यांचे मंत्री उपस्थित होते तेलबियांच्या उत्पादनासाठी जनुक सुधारित बियाण्यांच्या वापरावर विचार केला जाईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं प्रामुळे बंद असलेली मिरज मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतूक आजपासून सुरू होणार आहे

दुरूस्तीच्या कारणास्तव उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असेल